काल मध्यरात्रीपासून देशभरातील सर्व पथकर नाक्यांवर फास्टटॅग सक्तीचा करण्यात आला असून फास्टटॅग नसणाऱ्या वाहनांना दुप्पट पथकर दंड म्हणून आकारला जात आहे ही दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी पथकर नाक्यांवरच उपलब्ध असलेल्या केंद्रातून मोठ्या प्रमाणावर फास्टटॅग ची विक्री होत असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांन दिली आहे

पुणे लसीकरण गेल्या वर्षी कोरोनाचा सर्वाधिक प्राद्भाव असताना पुणे परिसरातील वाढलेले रुग्ण त्याचबरोबर गेल्या काही दिवसांत पुन्हा वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता शासकीय नियमाच्याच क्रमानं पण पुणेकरांना सर्वात आधी कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मागणी पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स या संघटनेतर्फे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्याकडे करण्यात आली आहे पुण्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रसार झालेला असताना सर्व शासकीय आणि निमशासकीय त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वय राहावा यासाठी मराठा चेंबरतर्फे या संघटनेची स्थापना करण्यात आली होती गेल्या काही दिवसांत पूणे आणि परिसरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे अशावेळी पुण्यातीलच सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार झालेली कोरोना प्रतिबंधक लस शिल्लक असून त्याचा वापर करून पूणेकरांना सर्वप्रथम ही लस देण्यात यावी अशी मागणी या संघटनेनं पत्राद्वारे केली आहे पुण्यात लवकर लसीकरण झालं तर कोरोनाची पुढील लाट थांबवण्यात आपण यशस्वी होऊ असा विश्वासही या पत्राद्वारे व्यक्त करण्यात आला आहे

पणे महापालिका पूणे महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा आज सर्वसाधारण सभेत करण्यात आली यामध्ये भाजपतर्फे स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांना सदस्य पदाची पुन्हा संधी देण्यात आली आहे याबरोबरच भाजपने राजभाऊ लायगुडे अर्चना पाटील राहुल भंडारे मनीषा कदम महेश वाबळे यांची नियुक्ती केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने बंड्र गायकवाड आणि प्रदीप गायकवाड यांना संधी दिली आहे शिक्षण मंडळात स्वतंत्र कार्यालय आणि अध्यक्षांसाठी स्वतंत्र गाडी देण्यात यावी अशी उपसूचना यावेळी करण्यात आली

प्राथमिक फेऱ्यांमध्ये पुण्याच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली

पीबी सावंत न्यायमूर्ती पी बी सावंत यांच्यावर आज दुपारी पृण्याच्या वैकूठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले सावंत यांची अतिशय कडक शिस्तीचे न्यायमूर्ती म्हणून ओळख होती त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्तपूर्ण खटल्यांचा निकाल लागला

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत